राज्यात आता थंडीची चाहूल आता सविस्तर बातम्या धर्मेंद्र प्रधान पर्यावरण रक्षणासाठी स्वच्छ इंधन प्रवठा गरजेचा असून येत्या काही दिवसात सी एन जी पंपांची संख्या वाढवली जाईल असं प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पुण्यात केलं महाराष्ट्र नेंचरल गॅस लिमिटेडच्या वतीनं निर्माण करण्यात येणाऱ्या शहरातल्या पहिल्या एमएनजीएल भवनाच्या भूमीपूजन सोहळ्यात ते बोलत होते सीएनजी केंद्राच्या वास्तूचं भूमीप्जनही यावेळी झालं सी एन जी कंपन्यांनी कच या पासून सी एन जी निर्मितीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन त्यांनी केलं परिषद प्राचिन भारतीय शल्यघिकित्सिचे जनक सुश्रत यांनी शालक्यतंत्राचा उपयोग आयुर्वेदाच्या उपचार पद्धतीत केला आयुष मंत्रालयाने देखील आयुर्वेद आणि आयुर्वेद चिकित्सा पद्धतीवर लक्ष केंद्रीत केलं आहे असं प्रतिपादन केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी काल पूण्यात व्यक्त केलं टिळक आयुर्वेद महाविद्यालयातर्फे शालक्यतंत्र या विषयावर आयोजित पाचव्या आंतरराष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते यावेळी डॉक्टर नरहरी पंड्या यांचा वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला परिषदेनिमित्त भरविण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणे आणि साहित्याच्या प्रदर्शनासही नाईक यांनी भेट दिली ई वी क्रय सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावासाठी ई विक्रय या नव्या ऑनलाईन व्यासपीठाचं उद्घाटन काल केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते झालं गेल्या तीन वर्षात सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी दोन लाख तीस हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं दिली आहे राज्यपाल निरोगी आरोग्यासाठी योग सर्वोत्तम असून योगामुळे भारताला जागतिक ओळख मिळाली आहे असे गौरवोद्रार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले मुंबईत सांताक्र्झ इथल्या योगा इन्स्टिट्यूटच्या शतकोत्तर पहिल्या वर्धापन दिनानिमित्त तसंच महापालिकांच्या शाळामधल्या योग प्रशिक्षणाच्या रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते

कार्यक्रमाचा हा साठावा भाग आहे या कार्यक्रमानंतर लगेचच म्हणजे साडे अकरा वाजता मन की बातचा प्रादेशिक भाषेतून अनुवाद प्रसारित करण्यात येणार आहे अजित पवार प्णे महापालिकेनं उपलब्ध पाण्याचं सुयोग्य नियोजन करतानाच सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा प्नर्वापर करण्यावर भर देण्याची सूचना बारामतीचे आमदार अजित पवार यांनी काल पुण्यात केली त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत शहर आणि जिल्ह्यात सध्या होत असलेल्या पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात आला उन्हाळी हंगामात जिल्ह्यात शेतीला पुरेसा पाणीपुरवठा देण्याच्या दृष्टीनं जलसंपदा विभागानं वाटपाचं नियोजन करावं असं पवार यांनी सांगितलं चंद्रकांत पाटील राज्य सरकारकडून सर्वच गोष्टी नियमबाह्य पद्धतीनं सुरू असल्याचा आरोप माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पूण्यात पत्रकारांशी बोलताना केला अजित पवार यांनी कालवा समितीची बैठक कोणत्या अधिकारात घेतली असा सवाल त्यांनी उपस्थित केला भामा आसखेड धरणातून पूण्याला पाणी देणारा नियोजित प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होण गरजेचं आहे तसंच सांडपाण्यावरच्या प्रक्रियेसाठीचा जायका प्रकल्प लवकर सुरु झाला तरच पुण्याचा पाणी प्रश्न कायमचा सुटू शकेल असं ते म्हणाले राम जिमाका वद्रू गावाच्या सर्वांगिण विकासासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे सांगून ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले पेरणे जयस्तंभ इथल्या अभिवादन दिनाच्या पूर्वतयारीच्या पाहणीनंतर राम यांच्या अध्यक्षतेखाली वढू इथं ग्रामसभा झाली यावेळी उपस्थित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांना उद्देशून ते बोलत होते या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरुन ऐकत आहात

याच काळात पूनर्गठन किंवा फेरपूनर्गठन करून मध्यम मृदत कर्जात रूपांतर केलेल्या तसंच व्याजासह थकित असलेल्या हप्त्याची रक्कम दोन लाख किवा त्यापेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे

दोन लाखांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात असुन यथावकाश त्यांनाही न्याय दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी काल पूण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली दरम्यान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे नेते राजू शेट्टी यांनी या कर्जमाफी योजनेवर टीका केली आहे ही योजना फसवी असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे

पक्षातर्फे देशभर नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध संविधान बचाव देश बचाव आंदोलन करण्यात आलं नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एन आर सी सारखे कायदे लादण्यात येत आहेत अशी टिका काँग्रेस नेते मल्लीकार्जुन खर्गे यांनी काल मुंबईमध्ये आयोजित एका मोर्चामध्ये केली या मोर्चमध्ये प्रदेश काँप्रेसचे नेते मुंबईतील आजीमाजी खासदार आमदार नगरसेवक आणि काँप्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते

ह्या फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं या फेरीला पाठिंबा देण्यासाठी शहरातल्या व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठानं सभा संपेपर्यंत बंद ठेवली होती

संतांनी रसाळ मराठी भाषेतून अभंगांसह अनेक लोकगीताची रचना केली असून शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी काल कोल्हापुरात दिली वारकरी परिषदेच्या वतीनं आयोजित आठव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनात ते बोलत होते तत्पूर्वी कोल्हापूर शहरातून वारकरी दिंडी काढण्यात आली कोणत्याही परिस्थितीत मराठी भाषेची किंमत कमी होऊ दिली जाणार नाही असंही देसाई यांनी नमूद केलं

त्यामुळे नव्या यूगातली डिजिटल पुस्तक म्हणजे प्रकाशनाच्या क्षेत्रातलं संकट नसून संधी आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ प्रकाशक अनिल मेहता यांनी काल चिपळूण इथं व्यक्त केलं द्सऱ्या लेखक प्रकाशक संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते उद्घाटनानंतरच्या सत्रात पानिपतकार विश्वास पाटील यांची प्रा मिलिंद जोशी यांनी मुलाखत घेतली वाशीम निवडणूक वाशीम जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सात जानेवारीला मतदान होणार आहे यासाठी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी काल वाशीममध्ये आढावा बैठक घेतली

हे दोन्ही अधिकारी आज आणि उद्या पालघर जिल्हयात भेटी देणार आहेत नाडकर्णी भावनांचे नियंत्रण नव्हे तर नियमन आवश्यक आहे असा सल्ला मानसोपचार तज्ञ डॉक्टर नाडकर्णी यांनी काल लातूर इथं एका कार्यशाळेत दिला भावनांचे शेकडो रंग असतात आपण केवळ त्यातील काहीच रंग उगाळत असतो असं त्यांनी ज्ञानप्रकाश शैक्षणिक प्रकल्पाच्या वतीने आयोजित रंग भावनांचे या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना सांगितलं

नव्या वेळापत्रकानुसार ही गाडी मनमाडहून संध्याकाळी पावणेपाच वाजता सुटेल आणि सिकंदराबाद इथं पहाटे पाच वाजता पोचेल परतीच्या गाडीच्या वेळापत्रकात मात्र बदल करण्यात आलेला नाही अशी माहिती नांदेड दक्षिण मध्य रेल्वे जनसंपर्क कार्यालयानं दिली आहे सबनीस अंत्यसंस्कार ज्येष्ठ व्यंगधित्रकार विकास सबनीस यांच्या पार्थिव देहावर काल दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले तत्पूर्वी विविध क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं

हवामान राज्याच्या बहुतांश भागात आता थंडीची चाहूल लागली असून विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे नागपुरसह विदर्भांच्या अन्य भागात काल कडाक्याची थंडी जाणवली कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मात्र सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे

उद्या सकाळ पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक पावसाची शक्यता असून इतरत्र हवामान कोरडं राहील असं पूणे वेधशाळेनं म्हटलं आहे